मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के आणि तीन लाख रूपयांपर्यंतच्या अल्पकालीन कर्जावर देण्यात आलेली दोन टक्के व्याज सवलत अशी एकूण पाच टक्क्यांची व्याजमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे फेरीवाल्यांसाठी पीएम स्वनिधी ही विशेष सूक्ष्म कर्ज योजना स्थापन करण्यास आणि यातून या विक्रेत्यांना व्यवसायासाठी दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला सात टक्के व्याज सवलतीचे हे कर्ज वर्षभरात मासिक हप्त्यात परत करावे लागणार आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एम एस एम ईच्या व्याखेत बदल करत या योजनेतल्या निकषांचा विस्तार करण्यासही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे

यासंदर्भातलं परिपत्रक शालेय शिक्षण विभागानं काल जारी केलं ज्या शाळा या निर्णयाची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांची मान्यता राज्य सरकार काढून घेईल असं या आदेशात म्हटलं आहे विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठी भाषा सक्तीचं विधेयक मंजूर करण्यात आलं होतं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई भारतीय माध्यमिक शिक्षण परिषद आयसीएसई आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ आयबी तसंच केंब्रिजसारख्या आंतरराष्ट्रीय मंडळाच्या शाळांना मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे यावर्षी पहिली ते सहावीच्या इयत्तांना हा नियम लागू असेल

केरळचा बहुतांश भाग मोसमी पावसानं व्यापला असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं

आज त्याचं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून उद्या हे निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्र आणि ग्जरातच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे यामुळे पुढचे दोन दिवस राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर म्सळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

सुमारे सव्वाशे किलोमीटर प्रतितास वेगानं हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरून दमणकडे जाण्याचा अंदाज आहे राज्यात इतर जिल्ह्यातही या चक्रीवादळाच्या परीणामामुळे मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्ली इथं राष्टीय आपत्ती निवारण दल आणि हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला हे चक्री वादळ रत्नागिरी जिल्ह्याच्या किनाऱ्यावरही धडक देण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची एक तुकडी काल रत्नागिरीत दाखल झाली एनडीआरएफची एक तुकडी चिपळूण इथंही तैनात करण्यात आली आहे

राज्य शासनानं हाती घेतलेल्या उपाययोजना लागू केलेली टाळेबंदी डॉक्टर्स आरोग्य कर्मचाऱ्यांचे परिश्रम त्यासोबतच केंद्र शासनानं रूग्णांना घरी सोडण्याचं जाहीर केलेलं सुधारीत धोरण यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचं टोपे यांनी नमूद केलं

वैजापूरमध्येही काल दोन रूग्ण आढळून आले

आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकशे ब्याऐंशी रुग्ण आढळले असून त्यापैकी एकशे पाच रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सूटी देण्यात आली

किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली

त्यामुळे जालना जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एकशे अठ्ठावीस झाली आहे

यामध्ये मानवत तालुक्यातले तिघे जण तर एक जण जिंतूर तालुक्यातल्या डोंगरतळाचा रहिवाशी आहे

दरम्यान वडाळा भागातल्या एका ट्रकचालकाचा यवतमाळमध्ये मृत्यू झाला हा ट्रक चालक रविवारी नाशिकहून यवतमाळला खत घेऊन गेला होता त्याचा काल सकाळी मृत्यू झाला मृत्यूनंतर त्याचा अहवाल बाधित असल्याचा प्राप्त झाला आहे

सिंदखेडराजा तालुक्यातल्या साखरखेर्डा इथं एक मलकापूर शहरात चार धरणगाव इथं एक तसंच मोताळा तालुक्यातल्या शेलापूर खुर्द इथं दोन व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाली आहे

यासाठी साधारण तीस श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

कोविडग्रस्तांचं वाढतं प्रमाण पाहता डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या वाढवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचालकांनी राज्यातल्या सर्व वैद्यकीय महाविद्यालयातून काही डॉक्टर तसंच परिचारिकांना प्रतिनियुक्तीवर मुंबईत पाठवण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार हा संघ मुंबईत दाखल झाला आहे

काल व्यापारी महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला औरंगाबाद शहराची व्यापारी पेठ ही विखुरलेली असून ती मुंबई पुणे नागपूर नाशिक प्रमाणे सुनियोजित नसल्यानं ग्राहकांना कोणत्या बाजूला कोणते दुकान आहे हे कळणे अवघड जाणार असून ते गैरसोयीचे असेल असं व्यापारी महासंघाचं म्हणणं आहे प्रशासनानं हा निर्णय जर व्यापाऱ्यांवर लादला तर विरोध करण्याचा आणि आवश्यकता भासल्यास आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला दरम्यान शहरातल्या सर्व आस्थापनांना थर्मलगन आणि ऑक्सिमीटर ठेवणं आणि दकानात येणाऱ्या नागरिकांची नियमित तपासणी करणं आवश्यक करणयात आलं आहे त्यानुसार उपाययोजना करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त आस्तिक क्मार पाण्डेय यांनी दिले आहेत

जिंतूरचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्याकडे त्यांनी या निधीचा धनादेश सुपूर्द केला दरम्यान खासदार जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आणि युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमानं महारक्तदान शिबीर घेण्यात आलं

उस्मानाबाद इथंही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेतलं

जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांच्याकडे त्यांनी हा धनादेश सुपुर्द केला

यागर्दीत अनेक नागरिक मास्क न लावता फिरत होते तसंच सामाजिक अंतराच्या नियमाचं पालन होतांना दिसत नव्हतं लातूर जिल्ह्यात काल रात्री जोरदार वादळी वारे आणि विजांचा कडकडाटासह पाऊस झाला उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याच्या काही भागात काल रात्रभर संततधार सुरू होती औरंगाबाद शहरातही काल तुरळक ठिकाणी पाऊस पडला

केश कर्तनालय स्पा सलून ब्यूटी पार्लर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत

यावेळी केंद्रे यांनी गावात परीसर स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता हात स्वच्छ धुणे मास्कचा वापर करणे एकमेकांपासून अंतर राखून काम करणे या नियमांचे पालन केले पाहिजे असं सांगितलं

हिंगोली जिल्ह्यातही कळमनुरी तालुक्यात काल झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी हळद लावणीला सुरूवात केली आहे

वझर इथं ही दुर्घटना घडली काल सकाळी हे दोघे भाऊ धरणाजवळच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले असताना पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नांदेड जिल्ह्यातही किनवट तालुक्यात पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड तालुक्यांना कुकडी कालव्यातून उन्हाळी आवर्तन मिळावं यासाठी माजी जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी काल कर्जत तहसील कचेरीसमोर उपोषण केलं उन्हाळा संपून आता पावसाळा तोंडावर आला मात्र दष्काळी असलेल्या या भागाला अद्यापही उन्हाळी आवर्तन मिळालेलं नाही असं शिंदे यांनी सांगितलं

लातूर तालुका आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना ते काल बोलत होते महिला बचत गटातल्या सदस्यांना रोपवाटिका व्यवसाय करण्याकरता प्रशिक्षण देण्यात यावं अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली हिंगोली जिल्ह्यात आंदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या पाच शासकिय आदिवासी आश्रमशाळेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे कळमन्री तालुक्यात गोटेवाडी बोथी जामगव्हाण तर औंढा नागनाथ तालुक्यात पिंपळदरी आणि शिरडशहापूर इथल्या आश्रमशाळांचा यात समावेश आहे ऑनलाईन प्रवेशासाठी पाचही शाळांची स्वतंत्र संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे

पालिकेसह विविध सामाजिक संस्था संघटना राजकीय पक्ष दानशूर व्यक्ती यांच्या मार्फत अन्नाची पाकिटे तसेच अन्नधान्य याचेच वाटप अजूनही केलं जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

हे प्रवासी नाशिक औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातले रहिवासी आहेत विमानतळावर उतरल्यावर सर्व प्रवाशांना सॅनिटायझर प्रवण्यात आलं तसंच त्यांच्या बॅगा आणि इतर सामानाचं निर्जंतुकीकरण करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे